आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यानंतर त्यांचं काल रात्री उशीरा हवाई दलाच्या पालम विमानतळावर आगमन झालं यावेळी विमानतळाबाहेर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केलं

सैन्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे भारताबदद्लचा अभिमान आणखी उंचावल्याचंही ते म्हणाले दरम्यान यावेळी प्रधानमंत्र्यांनी रोडशो मध्येही सहभाग घेतला दिल्ली पोलिसांनी या रोड शोसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती भारतीय नागरिकांची बाजू मांडण्यासाठी कोणाचीही आवश्यकता नाही विशेष करुन द्वेषाचं राजकारण करणा या आणि दहशतवादाची भूमी असलेल्या राष्ट्राची तर नाहीच नाही असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी संयुक राष्ट्र महासभेत केलं पाकिस्तानचे प्रधानमंत्री श्रीन खान यांनी दिलेली अणुयुद्वाची धमकी हे एका राजकीय नेत्याचं वक्तव्य नव्हे तर चिथावणीखोर भाषण आहे असं त्यांनी ठणकावलं संयुक राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अलकायदा आणि उलामिक स्टेट या संघटनेच्या दहशतवाद्याला निवृत्ती वेतन देणारं पाकिस्तान हे जगातलं एकमेव राष्ट्र आहे

पाकिस्तान पूर्वीपासूनच दहशतवादी कृत्यांना रसद पुरवत असल्याचं जगजाहीर आहे वित्तीय कारवाई कृती दलानं देखील पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे असंही मैत्रा यांनी सांगितलं पाकिस्ताननं ओसामा बिन लादेन याला आश्रय दिला होता यालाही पाकिस्तान खोटं ठरवत आहे का असं त्या म्हणाल्या

मन की बातचा हा सत्तावन्नावा भाग असेल

या संकेतस्थळावरुन याचं प्रसारण होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डीडी न्यूज यांच्या यूट्यूब चॅनेलवरुनही याचं थेट प्रसारण पाहता येईल

लघु आणि मध्यम उद्योगांना सहजगत्या कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूनं केंद्र सरकार या उद्योगांसाठी रेटींग प्रणाली लागू करण्यासाठीच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे गडकरी यांनी काल चेन्नई कें महिला उद्योजकांना संबोधित केलं उद्योग विद्वाची सध्याची परिस्थिती मागणी पुरवठा आणि जागतिक मंदी याकारणांमुळे बनली असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले यमुना नदीला दिल्ली ते मथुरा आणि त्रिवा मार्गे अलाहाबादला जोडून जलमार्ग विकसित करण्यासाठी एका विस्तृत योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं दरम्यान उद्योगांसाठी वीज दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार असून लघु आणि मध्यम उद्योगमंत्रालयासाठी एक राष्ट्रीय वेब पोर्टल सुरू करण्यासाठीची प्रकीयाही केंद्र सरकारनं सुरू केली आहे उत्पादकांना बाजार सहजगत्या उपलब्ध व्हावा असा यामागे हेतू आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या धर्तीवर केंद्र सरकार एक प्राधिकरण आणणार असल्याचंही ते म्हणाले तसंच पुढच्या पाच वर्षात लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून पाच कोटी रोजगार उभारण्याचं लक्ष्य असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं पाण्याविषयीच्या नियोजन आणि नियमनात महत्वाचे बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवं जलधोरण धोरण जाहीर करणार आहे अशी माहिती जलशत्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली आहे ते काल नवी दिल्ली कें सहाव्याजल सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते केंद्र सरकार कार्यक्षम जलवापर संस्थेची स्थापना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या जलनियमनाच्या आराखड्यात प्रशासकीय किंवा भौगोलिक सीमांऐवजी जलक्षेत्रांच्या सीमांचा विचार करायला हवा असं तेम्हणाले मात्र यासाठी घटनात्मक चौकटीला धरून प्रत्येक राज्यात एकवाक्यता होणं अनिवार्य असल्याचंही त्यांनी अधोरेखीत केलं प्रत्येक राज्यानं आपापल्या क्षेत्रातल्या जलस्त्रोतांचा माहितीसाठा एकत्र करावी आणि ही माहिती एकमेकांना उपलब्ध करून द्यावी असं आवाहनही शेखावत यांनी केलं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांशी सर्व संबंध तोडून टाकण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जगभरातल्या नेत्यांना केलं आहे दहशतवाद हा मानवतेचा शत्रु असून हिंसा आणि अशांतता पसरवणाऱ्यांना संपवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची हीच वेळ असल्याचंही ते म्हणाले काल राजस्थानच्या माऊंट अबु क्वें ब्रम्हकुमारी संस्थेच्या वतीनं आयोजित अध्यात्मिक विषयावर आयोजित जागतिक संमेलनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते भारतानं नेहमीच वसुदैव कुटूंबकम हा विचारच केंद्रस्थानी ठेवून संपुर्ण विश्व एक कुटूंब असल्याचं मानलं आहे नेहमीच शांततेचा पुरस्कार केला असून कधीच कुठल्या देशावर आक्रमण केलं नसल्याचंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले भाषा या संस्कृतीच्या जीवनरेखा असून त्यांची जोपासना आणि संवर्धन हे फक्त सरकारचं काम न राहता ही जनसामन्यांची चळवळ झाली पाहिजे असं मत उपराष्ट्रती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं ते काल नवी दिल्लीत डॉ

लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोलण्याचा तसंच प्राथमिक शाळांचा अभ्यासक्रम मातृभाषेतच शिकवण्याचा आग्रह नायडू यांनी केला

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यासंदर्भातली अधिसूचना काल जारी केली पॅन क्रमांक आणि आधार ओळखपत्र जोडून घेण्यासाठी सरकारनं दिलेली ही सातवी मुदवाढ आहे

भारतीय विमानतळ प्राधिकरण ईशान्य भारतातल्या सर्व विमानतळांच्या परिसरात माल वाहतुकीसाठीच्या भारती बांधणार आहे विमानतळ प्राधिकरणाचे ईशान्य भारताचे क्षेत्रीय कार्यकारी संचालक संजीव जिंदाल यांनी काल आकाशवाणीवर ही माहिती दिली पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात काल झालेल्या बॉम्ब स्फोटात तीन जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले ठार झालेल्यांमध्ये जामिअत उलेमा ए उलाम फजल या पक्षाचे ज्येष्ठ नेते मौलाना मुहम्मद हनीफ यांचाही समावेश आहे हा स्फोट बलूचिस्तानच्या किला अब्दुल्लाह जिल्ह्तल्या चमन क्षेत्रात झाला

भारत आणि स्पेन यांच्यातला तिसरा सामना आज होणार आहे